सर्वपक्षीय बैठक विधानभवनात होईल यासाठीचं आंमत्रण आजच सर्वांना पाठवलं जाईल मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करु असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं राज्यसरकार आरक्षण दृष्यिसाठी कटीबद्ध आहा

पण न्यायालयानं सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती त्यामुळं आता राज्य मागास वर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयापुढं ठ्यून त्यावर लवकर निर्णय करण्याची विनंती कल्वी जाईल असं भाजपा प्रदशाध्यक्ष रावसाहक्र दिनवर्खीनी सांगितलं कोपरखेरणव्यधझालेल्या मराठा आंदोलनातील जखमी रोहन तोडकर या तरुणाचा उपचारादरम्यान रात्री मुंबई यध्यमृत्यु झाला मृत रोहन यांच्यावर तनावपूर्ण वातावरणात शुक्रवारी दूपारी स्टार पाटण तालुकयातील चाफळ खोनोली यद्धधकेंत्यसस्कार करण्यात आलठ सकाळी रोहन यांच्या मृतदहा असणारी गाडी हजारोंच्या जमावान गिवाजवळ अडवली होती

नंतर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आमदार शंभुराजदिस्ताई यांनी जमावाशी चर्चा कल्ली दस्ताई यांनी फोनवरून मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करत मागण्या सांगितल्या

जमावाला पांगविण्यासाठी आश्रध्राच्या नळकांड्या फोडण्यात आल्या

या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानं काल रात्रीपर्यंत सहा युवकांना ताब्यात घरिके